बीड लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते काल बोलत होते यावेळी फडणवीस म्हणाले की गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात देशात रस्ते विकास सिंचन योजना सौभाग्य योजना याबरोबरच संरक्षणाच्या बाबतीत मोठे निर्णय झाले आहेत पाकिस्तानलाही वेळोवेळी त्याच्याच भाषेत धडा शिकविण्याची धमक मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं दाखवली आहे असंही ते म्हणाले यावेळी रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचंही भाषण झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून काहीही बोलत असतात अशी टीका राष्ट्रवादी कांप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की दिलेली आश्वासनं नं पाळणं आणि प्रत्येक गोष्टीचं खापर इतरांवर फोडणं हा त्यांचा स्वभावधर्मच झालेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्यावरही पवार यांनी टीका केली राष्ट्रवादी काँप्रेसचा राष्ट्रवाद समतेचा आहे तर भाजपाचा राष्ट्रवाद सांस्कृतिक एका वर्गाला प्राधान्य देणारा आहे त्यामुळेच पंतप्रधान समतेच्या राष्ट्रवादाला घाबरत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रवाद दिखाऊ असल्याची टिका पंतप्रधानांनी केली होती त्यावर आमच्या राष्ट्रवादामध्ये सर्व लोकांना सोबत नेण्याचा विचार आहे अशी प्रतिक्रीया मलिक यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येतांना जनतेला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्यानं आपण मोदी यांच्याविरूध्द महाराष्ट्रात प्रचार सभा घेण्याचा निर्णय घेतला असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नांदेड इथं आयोजित सभेत सांगितलं पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मोदी मतं मागत आहेत अशी टीका त्यांनी केली राज ठाकरे यांच्या या सभेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सध्या विनोदी एकपात्री प्रयोग सुरु आहेत अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वतः कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत पण आपल्या जाहिर सभांमध्ये काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसला निवडून देण्याचं आग्रहानं आवाहन करत आहेत त्यामुळे त्यांच्या जाहीर सभांचा खर्च त्या ठिकाणच्या काँप्रेस किंवा राष्ट्र्वादी काँप्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात धरावा अशी मागणी लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असंही तावडे यांनी स्पष्ट केलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखवायला हवा याची माहितीही निवडणूक आयोगानं जनतेला द्यावी अशी मागणीही करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगतिलं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही तावडे यांनी टीका केली अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक शाखेची परवानगी न घेताच प्रचार रॅली काढल्याप्रकरणी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अरूण वानखडे य़ांच्यावर रजपुरा पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार गुरुवारी रात्री अरुण वानखडे आणि सुधाकर मोरे यांनी राहुल नगरमधील टेकडी परिसरात रॅली काढून सभा घेतली होती

टेंभू आणि ताकारी योजनेचं आवर्तन सुरू आहे

लोकसभा निवडण्कीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली देशभरातल्या

रामनवमीनिमित्त मुंबईसह राज्यात अनेक ठिकणी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे

रामनवमीनिमित्त गीत आणि नृत्याचेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत